टी बस आणि चारचाकी गाडीच्या अपघातात तीन ठार तीन जखमी राज्य सरकारनं महात्मा जोतिराव फ्ले शेतकरी कर्जम्क्ती योजनेचा शासन निर्णय आज जारी केला सताधारी पक्षाकडून याचं स्वागत होतं आहे तर या योजनेवर विरोधकांनी टीका केली आहे

याच काळात प्नर्गठन किंवा फेरप्नर्गठन करून मध्यम म्दतीच्या कर्जात रूपांतर केलेल्या तसंच व्याजासह थकित असलेल्या हप्त्याची रक्कम दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे

ते पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकारची ही कर्जम्क्ती योजना फसवी असल्याचा आरोप केला आहे

योजनेवर पूर्ण समाधानी नसल्याचं शेतकरी नेते राज् शेट्टी यांनी म्हटलं आहे

वायू प्रद्षण कमी करण्यासाठी सीएनजीला प्रोत्साहन देत येत्या काही दिवसात सीएनजी पंपांची संख्या वाढवली जाईल असं पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी म्हटलं आहे ते आज प्ण्यात सीएनजीच्या पाच पंपांच्या उद्धाटनावेळी बोलत होते शहरांमधे दररोज काही टन कचरा गोळा केला जातो सीएनजी कंपन्यांनी या कचऱ्यामधून वीज किंवा सीएनजी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी केंद्रसरकार प्रोत्साहन देईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं काँग्रेस पक्ष आज आपला एकशे पस्तीसावा वर्धापन दिन साजरा करत आहे यानिमित पक्षातर्फे देशभर नागरिकत्व स्धारणा कायद्याविरुद्ध संविधान बचाव देश बचाव आंदोलन केलं जात आहे मूंबईत ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीजवळच्या लोकमान्य टिळक यांच्या प्तळ्यापर्यंत संविधान वाचवा देश वाचवा मोर्चा काढण्यात आला पक्षाचे राज्य प्रभारी मल्लिकार्ज्न खरगे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी सारखे कायदे जनतेवर लादून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केंद्रसरकार करत आहे अशी टीका मल्लिकार्ज्न खरगे यांनी केली

राज्यातही ध्ळ्यासह अनेक जिल्ह्यांमधे काँग्रेसनं मोर्चाचं आयोजन केलं दरम्यान पक्ष वर्धापनदिनानिमित पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते दिल्लीत म्ख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे यासाठीची सर्व तयारी झाली आहे

वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुक येत्या सात जानेवारीला होणार आहे संपूर्ण आरोग्याकरता आयर्वेदाचा अवलंब करायला हवा असं प्रतिपादन केंद्रीय आय्षमंत्री श्रीपाद नाईक यांनी केलं आहे

नाक कान घसा आणि डोळे या विषयावर ही तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे मनमाड सिकंदराबाद अजंठा एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात येत्या दहा जानेवारीपासून बदल करण्यात आला आहे

संत वाड्मयाचा शालेय शिक्षणात समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे ते आज कोल्हापूरात आठव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांच्या रचनांमूळे मराठी भाषा शक्तीची आणि भक्तीची झाली असं देसाई म्हणाले संमेलनाच्या उदधाटनापूर्वी कोल्हापूर शहरातून वारकरी दिंडी काढण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उदया सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाच्या माध्यामातून आपले विचार देश विदेशातल्या लोकांसमोर मांडणार आहेत मन की बातच्या या साठाव्या कार्यक्रमात आपण कोणत्या विषयांवर बोलावं यासाठी त्यांनी लोकांकडून मतं मागवली आहेत हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित केला जाईल आकाशवाणी द्रदर्शन प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या यूट्य्ब वाहिन्यांवरुनही हा कार्यक्रम थेट पाहता येईल आकाशवाणी आणि द्रदर्शनवरुन लगेचच या कार्यक्रमाचं प्रादेशिक भाषांमध्नही प्रसारण होणार आहे अहमदनगर कर्जत मार्गावर आंबिलवाडी इथं आज दुपारी एस टी बस आणि चारचाकी गाडीच्या अपघातात तीन ठार तीन जण जखमी झाले आहेत अक्कलकोट मालेगाव ही बस अहमदनगरकडे जात असताना हा अपघात झाला मृतांमधे चार चाकी गाडीतील तिघांचा समावेश आहे एसटी बसमधले काही प्रवासी जखमी झाले ससंस्कृत मनं तयार करण्यात पस्तकांचा आणि पर्यायानं प्रकाशकांचा वाटा मोलाचा असतो त्यामूळे नव्या य्गातली डिजिटल प्स्तकं म्हणजे प्रकाशनाच्या क्षेत्रातलं संकट नाही तर संधी आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांनी केलं ते आज रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं लेखक प्रकाशक संमेलनात बोलत होते दोन दिवसांच्या या संमेलनाला आज सकाळी प्रारंभ झाला ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क स्मशानभूमीतल्या विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आमदार आशिष शेलार यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते सबनीस यांचं काल ह्रदयविकारानं निधन झालं जालना जिल्ह्यातल्या मंठा ताल्का पश् चिकित्सालयातले तत्कालीन पश्संवर्धन सहायक आय्क्त बाळासाहेब राजूरकर याच्याविरुध्द पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं आज ग्न्हा दाखल केला आहे राजूरकर यानं तक्रारदार शेतकऱ्याला गायीवर उपचार करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली होती वाशिम जिल्ह्यात ढगाळ आणि पावसाळी वातावरणासह उकाडा होत असतांनाच आजपासून अचानक थंडीचा कडाका वाढला आहे नेहमी गुलाबी थंडीची सवय असणाऱ्या वाशिमकरांना बोचऱ्या गारठयानं हैराण केलं आहे ध्ळे शहरासह परिसरात अचानक कडाक्याची थंडी पडली आहे

हे यंदाचं सर्वात कमी तापमान आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी जप्त केलेल्या मालमतेच्या लिलावासाठी ई बी क्रय या नव्या ऑनलाईन व्यासपीठाचं उदधाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं गेल्या तीन वर्षात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी दोन लाख तीस हजार कोटी रुपयांची मालमता जप्त केली आहे असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं जारी केलं आहे ई बी क्रय या व्यासपीठावर या मालमतांची छायाचित्र आणि चित्रफिती उपलब्ध केल्या जातील

येत्या दोन दिवसांत विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे